पंतप्रधान स्वनिधी योजना गेल्या सहा वर्षात गरीब कल्याणासाठी झालेलं काम अभूतपूर्व आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं पंतप्रधान फिरते विक्रेते आत्मनिर्भर निधी अर्थात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या मध्य प्रदेशमधील लाभार्थ्यांशी मोदी यांनी द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते लहान व्यावयासिकांना नव्यानं सुरुवात करण्यासाठी सुलभ रितीने भांडवल उपलब्ध करुन देणं हा पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश आहे असं सांगताना ते म्हणाले

हे प्रकरण न्यायालयानं घटनापीठाकडं सोपवलं आहे मात्र या कायद्याचा आतापर्यंत ज्यांना लाभ मिळाला आहे तो कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती एल

राव यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पिठानं हा निर्णय दिला मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यावर सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ स्थापन करण्यात येणार आहे

दरम्यान हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे यासंदर्भात मुख्यमंत्री तातडीनं बैठक घेणार असून सोमवारी सरन्यायाधीशांसमोर याबाबत निवेदन केलं जाणार आहे असं ते म्हणाले मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आपल्या सरकारचे प्रयत्न फुकट गेले आहेत अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे

ही स्थगिती हा लस चाचणीच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग आहे चाचणी देणाऱ्या व्यक्तीला काही अनपेक्षित आजार उद्भवल्यास तसंच लसीच्या सुरक्षिततेचा स्वतंत्र समितीतर्फे आढावा घेण्यासाठी काही काळासाठी चाचणी थांबवण्यात येते असं स्पष्टीकरण लसनिर्मितीत सहभागी असलेल्या ऍस्ट्राझिनिका या ब्रिटीश कंपनीनं दिलं आहे

या लसीची भारतात चाचणी घेणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटनं आपल्या चाचणी प्रक्रियेत कोणताही खंड पडला नसल्याचं सांगितलं सिरममधील चाचण्यांच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्ववली नसल्याची माहिती सिरमनं म्हटलं आहे डाळिंब निर्यात डाळिंबाचं आगार समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबाची निर्यात सुरु होणार असल्याचं राज्य कृषी पणन मंडळातर्फे जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी विकासाचं नाव दालन खुलं होणार आहे ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातील चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून राज्य कृषी पणन मंडळातर्फे सुरु असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत सध्या राज्यातून ऑस्ट्रेलियात केवळ हापूस आंब्याची निर्यात होते ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तिथल्या निर्यातीसाठी फळांवरील काही चाचण्या आवश्यक असतात आणि गेल्या वर्षभरापासून डाळिंबावर सूरु असलेली ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाली आहे गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी किमान दोन ते तीन वेळा डाळिंबावरील विकिरण प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी देखील केली आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम डाळिंबाचं उत्पादन होत असून ऑस्ट्रेलियातील निर्यातीमुळं या शेतकऱ्यांसाठी विकासाचं नवं दालन खुलं होणार आहे येत्या काही काळातच ही निर्यात सुरू होईल असा विश्वास पणन मंडळातर्फे व्यक्त करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कौशालाचार्य केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण सोहळा आज होणार आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात देशात कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे यामध्ये अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेलाही प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश क्लकर्णी म्हणाले

अतीव नैराश्य प्रचंड मानसिक ताण एकटेपणा ही आत्महत्येची कारण असू शकतात अशा कठीण मानसिक स्थितीतून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम कनेक्टिंग सारख्या स्वयंसेवी संस्था करतात

सोलापूर विद्यापीठाचं हे संशोधन फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशातली विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला

याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डी वरून विकल्प अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत

त्यानंतर त्यांनी परीक्षेत्रातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला कोरोनाच्या संकट काळात पोलीस आघाडीवर राहून काम करत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणार असल्याचं दिघावकर यांनी यावेळी सांगितलं

महात्मा गांधीजी यांच्या चलेजाव आंदोलनाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱ्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारावर जुलमी इग्रजानी बेछुट गोळीबार केला होता भिडे वाडा गडचिरोली पूण्यातील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशी मागणी गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेनं केली आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना या बाबत निवेदन पाठवलं पूर आढावा गडचिरोली नागपूर विभागात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्यापासून तीन दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे या पथकात केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव आणि संचालकांचा समावेश असेल हे पथक गडचिरोली आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेती घरं तसंच इतर सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेणार आहेत सिंधदर्ग आंदोलन सिंधूदुर्ग भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वाढीव वीज बिलाविरोधात काल महावितरणच्या कुडाळ इथल्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली महावितरणने सामान्य ग्राहकांची लूटमार थांबवली नाही तर तालुका पातळीवर अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला

मात्र या कामाला अद्याप सुरवात झालेली नव्हती आता सोलापूर महापालिका आयुक्तह पी शिवशंकर यांनी हे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत आगामी दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असून काल या कामाच भूमिपूजन झाल भकप पालघर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी धुंदलवाडी परिसर काल पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

गेल्या सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या या भूकंपामुळे जिल्ह्यातल्या काही भागात घरांचं नुकसान झालं आहे पालघरचे नवे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी काल या भागाची पाहणी केली

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश सर्व ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागान दिला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार